अमरावती आणि अचलप्र इथं उदयापासून आठवडाभराचा लॉकडाऊन जाहीर

न पडण्याचं नागपूरचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांचं आवाहन

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज ही माहिती दिली केवळ जीवनावश्यक सेवा आणि वस्तूंना यातून वगळण्यात आलं आहे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अमरावती विभागातील सर्व पाचही जिल्ह्यात स्धारित प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत याबाबत विभागीय आय्क्त पिय्ष सिंह यांनी पाचही जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर सूचना दिल्या आहेत

अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ ब्लढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादर्भाव सर्वदूर दिसून येत आहे अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादर्भाव रोखण्यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागांमधील प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करून या भागाच्या सीमा निश्चित करून या क्षेत्रांमध्ये विविध निर्बंध घालण्यात आले आहेत अमरावती विभागातील शहरी आणि ग्रामीण क्षेत्रातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित शहरी आणि ग्रामीण भागासाठी स्धारित निर्देश देण्यात आले आहेत यात सर्व प्रकारची द्रकाने आणि आस्थापना सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहतील महानगरपालिका नगरपरिषद नगरपालिका क्षेत्रातील जे उद्योग स्रू ठेवण्याची परवानगी यापूर्वीच देण्यात आलेली आहे ते उद्योग नियमितपणे स्रू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे

आठवडी बाजार ग्रांचे बाजार बंद राहतील तर लग्न समारंभासाठी पूर्वपरवानगी आवश्यक आहे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी बुलडाणा जिल्ह्यामध्ये आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे आज सकाळी बुलडाणा शहरातील बाजार भरला नसल्याने सर्वत्र श्कशकाट दिसून आला चिखली शहरातही उद्या बाजार बंद राहणार असल्याची सूचना प्रशासनाने दिली आहे

या संचारबंदीच्या काळात प्रत्येक नागरिकाने घरीच थांबून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले होते या आवाहनाला वर्धा जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी रविवारी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला

सक्तीच्या संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी वर्धा शहरात पोलीस महसूल नगरपालिकेच्या एकूण नऊ पथकांनी विशेष प्रयत्न केले रविंद्र ठाकरे वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता आगामी काळात जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी नागरिकांना केले आहे गेल्या पाच दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रुग्णसंख्या अचानक वाढत असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपम्ख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दुरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून प्रशासन पोलीस आणि आरोग्य विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बठक घेण्यात आली शाळा आणि महाविदयालये न्कतीच सुरू करण्यात आली होती

पॉझिटिव्ह आलेल्या शाळा महाविद्यालयांचे निर्जंत्कीकरण करून घ्यावे तसेच संबंधित तहसील कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती द्यावी पॉझिटिव्ह रुग्णांच्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांच्या तात्काळ आरटीपीसीआर चाचण्या करून घ्याव्यात शाळा महाविदयालयांच्या प्रवेशदवारावर थर्मल गनने विदयार्थ्यांचे तापमान मोजावे तसेच कोविडची लक्षणे आढळल्यास त्याची तात्काळ चाचणी करुन घेण्याचे आणि त्याचा अहवाल येईपर्यंत संबंधित शिक्षक विदयार्थ्याला शाळेत प्रवेश देण्यात येऊ नये असे निर्देश जिल्हाधिकारी ठाकरे यांनी दिले आहेत जनतेशी संवाद म्ख्यमंत्री उदधव ठाकरे आज संध्याकाळी सात वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत राज्यात वाढत चाललेला कोरोना विषाणू संसर्ग आणि त्या दृष्टीनं घेण्याची खबरदारी याबाबत मुख्यमंत्री यावेळी बोलतील अशी शक्यता आहे

सध्या अस्तित्वात असलेल्या योजनांनुसार सरकारने खरीप पिकाची खरेदी शेतक यांकडून किमान आधारभूत किंमतीत स्रू ठेवली आहे

मातुभाषा दिन आंतरराष्ट्रीय मातुभाषा दिनानिमित्त केंद्रीय शिक्षण मंत्रालय इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र आणि संस्कृती मंत्रालयानं आजपासून चार दिवसांच्या वेबिनारचं आयोजन केलं आहे उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांच्या हस्ते या वेबिनारचं उद्घाटन झालं

हा वारसा जपणं आवश्यक असल्याचंही नायडु म्हणाले लोकांची भाषा हीच प्रशासनाची भाषा असावी यावर नायडु यांनी भर दिला केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनीही या वेबिनारमध्ये आपले विचार मांडले देशातल्या विविध मातुभाषांचं संवर्धन करणं गरजेचं असून सरकार यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं मत पोखरियाल यांनी यावेळी व्यक्त केलं राज्यपाल कोरोना काळात आरोग्य कर्मचारी आणि सामान्य नागरिकांसोबतच सरकारच्या विविध विभागांनी उल्लेखनीय काम केलं अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे

महाराष्ट्र आणि केरळमधे दक्रंदिन कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याबददल त्यांनी चिंता व्यक्त केली नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करत खबरदारी घेतली नाही तर कोरोनाचा प्न्हा उद्रेक होऊ शकतो असा इशाराही राज्यपालांनी यावेळी दिला कोरोना कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाल्यानंतर नागरिकांनी कोरोना संपल्याचा गण्वसमज करून घेतला त्यामुळे शासन आणि प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून नागरिक बिनाधास्त वावरत आहेत ही बाब सर्वाच्या अंगलट आली असून कोरोना विषाणू पृन्हा आपले हातपाय पसरवत आहे विशेष म्हणजे स्पर स्प्रेडर पासून कोरोनाचा धोका जास्त असल्यामुळे प्रशासनाने त्यावर लक्ष केंद्रित करून संक्रमण रोखावे असे निर्देश म्ख्यमंत्र्यांचे सल्लागार दीपक म्हप्रेकर यांनी दिले यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात कोव्हीडच्या परिस्थितीचा आढावा घेतांना ते बोलत होते कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास प्रशासनाने प्राधान्य दिले पाहिजे अशी सूचना देऊन ते म्हणाले की पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन चाचण्यांचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे ज्या भागातून पॉझिटिव्ह रुग्ण येत आहेत तो भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करा या भागातून कोणीही बाहेर येणार नाही याचे योग्य नियोजन प्रशासनाने करावे अश्या सूचना त्यांनी दिल्या

क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर आलेल्या इंग्लडच्या क्रिकेट संघासोबत होणाऱ्या आगामी पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेसाठी भारताच्या संघाची काल भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं घोषणा केली या मालिकेसाठी इशांत किशन सूर्यक्मार यादव आणि राहल तेवटिया या नवोदित खेळाडूंची निवड झाली आहे द्खापतीम्ळे ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात पदार्पणाची संधी हकलेल्या वरुण चक्रवर्ती याचीही संघात निवड झाली आहे ऋषभ पंत अक्षर पटेल आणि भ्वनेश्वर क्मार यांचं संघात प्नरागमन झालं आहे

राहल शिखर धवन श्रेयस अय्यर हार्दिक पांड्या य्जवेंद्र चहल वॉशिंग्टन सुंदर टी नटराजन दीपक चहर शार्दुल ठाकूर नवदीप सत्ती यांचा समावेश आहे